मात्र अद्याप एकाही जागेचा अंतिम निकाल हाती आलेला नाही

दरम्यान निवडणूक कल काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीच्या बाजूने दिसत असल्यानं दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते फटाके फोडून तसंच मिठाई वाटप करून जल्लोष करत असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मात्र भाजपच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे अजून मतमोजणी पूर्ण झालेली नाही अंतिम निकाल भाजपच्या बाजूले असेल असं दास यांनी म्हटलं आहे

ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे काढून घेणारा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचा आरोप फेटाळून लावत आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं नागप्रात झालेलं राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे फक्त औपचारिकतेपरतंच होतं असंही फडणवीस यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झालेल्या या पदयात्रेत मुस्लिम समाजबांधवांसह सर्व समाज घटकातल्या नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन मोठ्या संख्येनं सहभाग घेतला छत्रपती संभाजी महाराज चौकात ही पदयात्रा एका जाहीर सभेत विसर्जित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

विविध घोषणा लिहिलेले फलक तसंच राष्ट्रध्वज हाती घेतलेले अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक सहा दशांश एवढी नोंदवली गेली सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंद् कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे सुदैवानं या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही

टाटा समूह हे रुग्णालय उभारणार असून सुधार समितीच्या बैठकीत या रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली हे रुग्णालय उभारणीसाठी सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेनं पुढाकार घेतला आहे मात्र रुग्णालयाची मालकी मुंबई महापालिकेकडेच राहणार आहे

भिडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता या पार्श्वभूमीमुळे या दोघांनाही संबंधित नोटीस बजावली असल्याचं पृण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

याशिवाय मद्यविक्रीतले गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन श्ल्क विभागनं मुंबई शहरातल्या स्पोर्टस क्लब पंचतारांकित हॉटेल्स तसंच देशी विदेशी मद्याच्या दुकानांना एक दिवसाचे मद्यप्राशन परवाने वितरीत केले आहेत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या क्रिकेट कारकीर्दीला आज पंधरा वर्ष पूर्ण झाली